देशात काल कोरोनाबाधितांच्या संख्येत सलग पाचव्या दिवशी विक्रमी भर पडली

भांडरा चंद्रप्र आणि गोंदिया इथं स्दैवाने एकही मृत्य्ची नोंद नाही अमरावती शहरात आज चार रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहे

खासगी प्रयोगशाळातल्या कोरोना चाचण्यांचे दर आठवडाभरात कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे

शासकीय प्रयोगशाळांमध्ये या चाचण्या निश्ल्क केल्या जात आहेत

दरम्यान चण्यांसाठी आवश्यक असणारे किटस् आता असे देशातच तयार होत आहेत त्याम्ळे मान्यताप्राप्त प्रयोगशाळांशी वाटाघाटी करून कोरोना तपासणी दर निश्चित करण्याबाबत आयसीएमआरने कळविले आहे त्यान्सार ही समिती सर्व जिल्ह्यातल्या आयसीएमआर मान्यता प्राप्त खासगी प्रयोगशाळांशी कोरोना चाचण्यांच्या दर निश्चिती बाबत वाटाघाटी करून सात दिवसात दर निश्चित करतील जिल्हाधिकारी दरनिश्चितीसाठी निविदा प्रक्रिया राबवून संबंधित जिल्ह्यांसाठी दर निश्चिती करतील निविदा प्रक्रिया पूर्ण करून दर निश्चिती होईपर्यंत या समितीने त्या जिल्ह्यासाठी निश्चित केलेल्या दरान्सार संबंधित प्रयोगशाळेला श्ल्क आकारता येईल

सध्याच्या कोरोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांकडून आलेल्या विनंतीच्या अन्षंगानं हा निर्णय घेतल्याचं केंद्रीय मन्ष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी ट्विटरवरून जाहीर केलं आहे परीक्षेचं स्धारीत वेळापत्रक योग्य वेळी जाहीर केलं जाईल असही त्यांनी म्हटलं आहे भारत चीन सीमेवरच्या परिस्थितीबाबत यापूर्वी झालेल्या उभयपक्षी करारांच्या अधीन राहनच शांततापूर्ण चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्यावर दोन्ही देशांमधे सहमती झाली आहे दोन्ही देशांच्या प्रम्ख लष्करी अधिकाऱ्यांदरम्यानची चर्चा काल लेह इथं सकारात्मक आणि सौहार्दपूर्ण वातावरणात झाली असं परराष्ट्रव्यवहार मंत्रालयाच्या प्रसिद्वीपत्रकात म्हटलं आहे

गेल्या काही आठवड्यांपासून भारत चीन सीमेवर उद्भवलेल्या स्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी राजकीय आणि सैन्य या दोनहीच्या माध्यमातून द्विपक्षीय संवाद कायम ठेवण्याचे प्रयत्न केले जात आहेत चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर ताल्क्यातील ताडोबा कोर झोन परिसरात वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहेत या आठवड्यातील हि द्रसरी घटना असून मागील तीन महिन्यातील या परिसरातली ही पाचवी घटना आहेत ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला लागून असलेल्या चिमूर तालुक्यातील कोलारा येथील मृत व्यक्ती मागील दोन दिवसांपासून बेपत्ता होता त्याचा शोध सुरू असताना आज सकाळच्या सुमारास त्याचा मृतदेह जंगलात दिसून आला वनविभागाने घटनास्थळ गाठून पंचनामा केला आहेत कोरोनाच्या संसर्गाम्ळे वर्धा जिल्हयात मंगलकार्यालयाना लॉक डाऊन केले होते त्याम्ळे अनेकांना त्यांचे लग्न घरच्याघरी कमी उपस्थितित उरकावे लागले

राज्यात लॉकडाऊनच्या म्हणजे दि

सध्याच्या महामारीच्या परिस्थितीत नासॉफरेन्जियल एनपी स्वॅबवर विसंबून राहण्याजोगी परिस्थिती नाही परिणामी याच्या प्रवठा साखळीत विलंब होतो किंमती वाढतात आणि ग्णवत्तेमध्ये फरक पडतो

नासॉफरेन्जियल स्वॅब एक वैदयकीय उपकरण आहे ज्याची ग्णवत्ता पॉलिमर ग्रेड परिमाण आणि निर्जंत्कीकरणाची कठोर वैशिष्ट्ये आहेत

एनपी स्वॅब्स त्यांचे व्यास ब्रिस्टल्सचे संरेखन आणि निर्जंत्कीकरण पद्धतीची योग्य रसायनिक आणि पॉलिमर रचनेची प्षष्टी केल्यानंतर एनसीएलने कंपनीला वैद्यकीय उपकरणांच्या मंज्रीसाठी प्ढील नियामक मार्ग सुचविला आहे